फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत राफेल नदालची सरशी रॉजर फेडररच्या विक्रमाची साधली बरोबरी आता सविस्तर बातम्या हर्षवर्धन लस भारतात लोकसंख्येचे प्रमाण अधिक असल्यानं सर्वांच्या सोयीसाठी कोरोनावरील एकाहून अधिक लशींचा वापर करण्याबाबत केंद्र सरकार विचार करत असल्याचं आरोग्य मंत्री हर्ष वर्धन यांनी काल सांगितलं एकच लस उत्पादक कंपनी सर्व देशाला लस पुरवू शकणार नाही त्यामुळे प्रत्येकाला लस मिळण्यासाठी विविध कंपन्यांबरोबर करार करण्याचा पर्याय विचारात असल्याचं ते म्हणाले रविवार संवाद या कार्यक्रमात त्यांनी काल पत्रकारांशी संवाद साधला जागतिक आरोग्य संघटना कोरोना संसार्गावरील लस तयार झाल्यावर ती निर्माण करणारी कंपनी आणि तिच्या भागीदारांमध्ये ठरलेल्या अटींनुसार लशीचं वितरण होईल जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रॉस अधनोम घेब्रेयेसस यांनी काल स्पष्ट केलं

दूर दृश्य प्रणालीच्या माध्यमातून होणाऱ्या आजच्या बैठकीत राज्यांना जीएसटी भरपाई देण्याबाबत चर्चा होणं अपेक्षित आहे सर्व राज्यांना जीएसटी भरपाई दिली जाईल असं सीतारामन यांनी मागील बैठकीत जाहीर केलं होतं ही भरपाई कोणत्या पद्धतीनं द्यायची त्यावर आज चर्चा होऊ शकते रेल्वे डबे अतिवेगवान रेल्वे गाड्यांमधील सर्व विना वातानुकुलित डब्यांचं रुपांतर वातानुकुलीत डब्यांमध्ये करण्याचा निर्णय रेल्वे मंडळानं घेतला आहे

वेगवान गाड्यांच जाळ सुधारण्यासाठी रेल्वे मंडळ मोठी योजना आखत असून अतिवेगवान गाड्यांसाठी अनेक ठिकाणच्या लोहमार्गांमध्ये सुधारणा केली जात आहे पंतप्रधान विजयाराजे भारतीय जनता पक्षाच्या संस्थापकांपैकी एक असलेल्या विजयाराजे शिंदे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आज त्यांच्या जयंतीदिनी शंभर रुपयांच्या विशेष नाण्याचं प्रकाशन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून होणाऱ्या या कार्यक्रमात विजयराजेंचे कुटुंबीय तसंच अन्य मान्यवर सहभागी होणार आहेत

दूर दृश्य प्रणालीच्या माध्यमातून हा कार्यक्रम होणार आहे

हे पूल सामरिकदृष्ट्या महत्वाच्या ठिकाणी बांधले गेले असल्यानं लष्कराला वेगानं हालचाल करणं सोपं जाणार आहे खरीप खरेदी केंद्रीय अन्न महामंडळ आणि राज्यांच्या कृषी खरेदी केंद्राच्या माध्यमातून यावर्षीच्या खरीप हंगामातील विविध धान्याची खरेदी सुरु आहे

चुशूल इथं थोड्याच वेळात चर्चेच्या या सातव्या फेरीला सुरुवात होईल भारताकडून लेफ्टनंट जनरल हरिंदर सिंग आणि लेफ्टनंट जनरल पी जी के मेनन या चर्चेत सहभागी होणार आहेत अमेरिका निवडणूक निवडणुकीच्या प्रचार मोहिमेत पुन्हा एकदा सहभागी होण्यासाठी मी पूर्णपणे बरा झालो असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल स्पष्ट केलं ट्रम्प हे कोरोनामुक्त झाल्याचं आणि त्यांच्यापासून इतरांना संसर्ग होण्याचा धोका नसल्याचं व्हाईट हाउसच्या डॉक्टरांनी जाहीर केलं आहे

त्यांचे विरोधक आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडेन यांनी ट्रम्प आणि त्यांचे समर्थक योग्य काळजी घेऊन प्रचार करतील अशी आशा व्यक्त केली अर्मेनिया वाद नागोर्नो करबाख या वादग्रस्त भूमीवरून अर्मेनिया आणि अझरबैजान या देशांमध्ये स्रू असलेला संघर्ष थांबवण्यासाठी झालेला शस्त्रसंधी करार फक्त एकच दिवस टिकला शस्त्रसंधीचा भंग करताना आपल्या नागरिकांवर हल्ले केल्याचा आरोप दोन्ही देशांवर एकमेकांवर केला आहे सुमारे दोन आठवड्यांच्या संघर्षानंतर या दोन देशांनी शस्त्रसंधी करार केला होता

तर अझरबैजानच्या सैनिकांनीही सीमेवर गोळीबार केल्याचा दावा अर्मेनियाच्या संरक्षण मंत्रालयानं केला शस्त्रसंधी करार होऊनही या दोन देशांमधील संघर्ष कायम असल्याबद्दल युरोपीय समुदायानं चिंता व्यक्त केली आहे बनावट टीआरपी टेलीव्हिजन रेटिंग पॉइंट म्हणजेच टीआरपीबाबत बनावट माहिती प्रसिद्ध केल्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी काल रिपब्लिक टीव्ही या वाहिनीच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी केली

याशिवाय पोलिसांनी रिपब्लिक टीव्हीच्या वितरण विभागातील घनश्याम सिंह या अधिकाऱ्याचा जबाबही पोलिसांनी नोंदवून घेतला दरम्यान संपादकीय स्वातंत्र्यावर बंधनं घालण्याचे कोणतेही प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही असं रिपब्लिक मिडिया नेटवर्कनं एका निवेदनात म्हटलं आहे

स्पर्धेतील महिला दुहेरीच्या अंतिम सामन्यात हंगेरीची तिमिया बाबोस आणि फ्रान्सची क्रिस्टीना लादेनोव्हिक यांच्या जोडीनं विजेतेपद पटकावलं